देशभर विविध ठिकाणी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी देशभरात एकता दौडचं आयोजन केलं जातं मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यांनी सरदार पटेल तसंच माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं औरंगाबाद इथं महापौर नंदकुमार घोडेले पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून एकता दौड रन फॉर युनिटी ला सुरुवात झाली क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत आयोजित या एकता दौडमध्ये लहान मुलांसह युवक युवती तसंच अनेक नागरिक सहभागी झाले होते सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वात कौटिल्याची कूटनीति आणि शिवाजी महाराजांच्या शौर्याचा संगम असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज गुजरातमधे नर्मदा जिल्ह्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करताना बोलत होते सरदार पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यावर विविध संस्थानं भारतात विलीन करून घेतली आज आपण कच्छपासून कोहिमापर्यंत आणि कारगीलपासून कन्याकुमारी पर्यंत विनाअडथळा भ्रमण करू शकतो याचं संपूर्ण श्रेय सरदार पटेलांना असल्याचं प्रधामंत्र्यांनी नमूद केलं कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

या प्तळ्याच्या परिसरात साकारण्यात आलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स प्ष्पवाटिका तसंच वॉल ऑफ यूनिटी एकता भिंतीचं अनावरणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं देशभरातल्या विविध ठिकाणाहन आणलेल्या मातीपासून तयार केलेल्या या भिंतीवर एक भारत श्रेष्ठ भारत हे वाक्य सतरा भारतीय भाषांमधून लिहिलेलं आहे देशभरातून आलेल्या कलापथकांनी यावेळी देशाचं सांस्कृतिक वविध्य दर्शवणारी नृत्यं सादर केली वायुदलाच्या हेलिकॉप्टर्समधून या सर्वोच्च प्तळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आज देशभर राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून पाळला जात असून संपूर्ण देश त्यांना अभिवादन करत आहे संयुक्त प्रोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शक्तिस्थल इथं इंदिराजींच्या समाधीवर फुलं वाहन त्यांना आदरांजली अर्पण केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे

या केंद्रांवर आधार नोंदणी आणि सुधारणा करता येईल असं प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडेय यांनी सांगितलं पारपत्र सेवा केंद्रांच्या संकल्पनेवर आधारीत या आधार सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना विनाअडथळा सेवा मिळेल असं त्यांनी सांगितलं भारत आणि फ्रान्स यांच्यात झालेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात विमानाची किंमत उघड करता येणार नाही असं प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारनं दहा दिवसात सादर करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे या कराराविषयीची धोरणात्मक तसंच गोपनीय माहिती उघड करता येणार नाही मात्र सार्वजनिक करता येईल अशी माहिती याचिकाकर्त्यांना द्यावी असे निर्देशही सरन्यायाधीश न्या रंजन गोगोई न्या यू यू ललित आणि न्या

एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाची हंगामी भाडेवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होत आहे